त्यासाठी आज पर्यायी व्यवस्था म्हणून एक किलो लिटरच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये दहा कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे

झाकीर हसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी होती मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या रूग्णालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं दरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बेठकीत ते बोलत होते

काही रुग्ण गुन्हा दाखल होण्याच्या भीतीनं परत आले मात्र आमोडी इथले रुग्ण परत आले नाहीत त्यामुळे वैद्यकीय अधिकारी संजय पुराम यांनी शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं औषधी दकानावर छापा टाकून ही कारवाई केली

आष्टी तालुक्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या ही वाढत असून अत्यावस्थ रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे अशावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी खाजगी व्यावसायिकांना ऑक्सिजन सिलेंडर देण्याचं आवाहन केलं होतं

तुर्भे इंदिरानगर असणाऱ्या अमूल कंपनी च्या प्लांट मध्ये वायू गळती झाली होती मात्र काही वेळातच ही गळती नियंत्रणात आणण्यात आली वायू गळतीमुळे परिसरातल्या काही नागरिकांना श्वसनाचा त्रास होवू लागला होता त्याना पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यात मेडपल्ली तुमीरकसा रस्त्यावर असलेली काही अज्ञात वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली नक्षल्यांनी घटनास्थळी बॅनर बांधून पत्रकेही टाकली आहेत शासनाने समाधान योजना बंद करावी अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे

तर अतनु दास आणि अंकिता भक्त यांच्या जोडीनं मिश्र रिकर्व प्रकारात कांस्य पदक जिंकलं